तर काँग्रेस पक्षाकडून राजेश राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत

उद्या म्हणजेच सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे भाजपने जाहीर केलेल्या चारही उमेदवारांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उद्या शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील काँग्रेसने दोन नावांची घोषणा केल्याने नऊ जागांसाठी दहा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूका घ्यावा लागणार याबाबत उत्सूकता निर्माण झाली आहे

गेल्या चोवीस तासांत राज्यभरातल्या शहाण्णव पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यामुळे राज्यात कोरोना विषाणू बाधित पोलिसांची संख्या आता सातशे चौदा झाली असून यात एक्क्याऐंशी अधिकारी आणि सहाशे तेहतीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यापैकी पाच पोलिसांचा मृत्यू झाला असून दहा अधिकारी आणि एक्कावन्न कर्मचारी बरे झाले असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे

आजचे नवीन रूग्ण पनवेल परिसरातले आहेत

एवढ्या मोठ्या संख्येने सकारात्मक रूग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे

पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे

त्यामुळे रत्नागिरी जिल्हा अजूनही ऑरेंज झोनमध्येच आहे

जालना जिल्ह्यात आज सकाळी तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत यामध्ये अंबड ताल्क्यातल्या कानडगाव इथली एक महिला आणि प्रुषाचा तर जालना तालुक्यातल्या जामवाडी इथल्या एका महिलेचा समावेश आहे

नांदेड जिल्ह्यात आज सात कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत

आतापर्यंत पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहेत अशी माहिती उपजिल्हाधिकारी श्री प्रशांत तिडके यांनी दिली आहे आज विलीगीकरणात असलेले जम्म् काश्मीर इथले दोन यात्रेकरू कोरोना बाधित असल्याचं आढळलं आहे जून्या नांदेड शहरातल्या करबला इथं मृत्यू झालेल्य़ा इसमाचा अहवाल पॉसिटिव्ह आला आहे मृत्यू झाल्यानंतर कोरोना पॉसिटिव्ह असल्याचा अहवाल आलेला हा नांदेड शहरातला तीसरा रूग्ण आहे नांदेड शहरातील ग्रुदवारा लंगर साहेब मधील यात्रेकरू आणि सेवागार यांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया आज पासून सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातल्या धांदरफळ इथं मृत्यू पावलेल्या वृध्द व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे

आतापर्यंत हरित क्षेत्रात असलेल्या वर्धा जिल्ह्यात आज दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले यांपैकी एक रुग्ण सावंगी इथल्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आला होता मात्र हा रुग्ण मूळचा वाशिम जिल्ह्यातल्या मगळ्रपीर इथला असून तो उपचारासाठी इथं आला होता या रुग्णाला उपचारासाठी सेवाग्राम या जिल्ह्यातल्या कोविड रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे आर्वी तालूक्यातल्या हिवरा तांडा गावातली एका मृत महिलेच्या स्वॅब चाचणीनंतर तीला कोरोनाची लागण झाली होती असं स्पष्ट झालं

त्यामुळे जिल्हा शासकिय रुग्णालयाचा भार कमी झाला आहे दरम्यान मालेगाव इथं कोरोना बधितांची संख्या वाढतच असल्यानं तिथं नवीन कोविड रुग्णालय बांधण्यात येणार आहे त्यासाठी डॉ पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे

जळगाव जिल्ह्यात कोरोनोमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या उपचाराकरीता सेंट्रल रेल्वे रुग्णालय भ्सावळ हे रुग्णालय अत्यावश्यक बाब म्हणून समर्पीत कोविड रुग्णालय म्हणून घोषित केलं आहे

असे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिले

त्यातले अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले

मुंबई महानगरपालिका आणि काळाचौकी पोलीस ठाणे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला

मनिला येथून दोनशे एकेचाळीस भारतीयांना घेऊन येणारं विमान रात्री उशिरा मुंबईत पोहचेल

त्यांच्यापैकी कोणालाही लक्षणं दिसत नव्हती तसंच ते सगळे याआधी चीनमधून आलेल्या मालवाह विमानात इयूटीला होते असं एअर इंडीयाने सांगितल दररोज उन्हा तान्हात पायपीट करीत आपल्या मूळ गावी जाणाऱ्या परप्रांतीयांना राज्य परिवहन महामंडळानं दिलासा दिला आहे

संचारबंदीमुळे राज्यातंर्गत विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या मजूर कामगार विद्यार्थी भाविक आणि पर्यटकांना काही अटी शर्तीवर एस टी बसनं मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मात्र कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या क्षेत्रातल्या नागरिकांना प्रवासाची कोणतीही मुभा नसेल असंही परिवहनमंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे

पोलिस आय्क्तालयं असलेल्या ठिकाणी त्या परिमंडळाचे पोलीस उपाय्क्त तर इतर ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार तिथले नोडल अधिकारी असतील ज्या नागरिकांना व्यक्तिगत प्रवास करायचा आहे त्यांना ऑनलाईन अर्ज करून नोडल अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल यासाठीचं ऑलनाईन पोर्टल उद्यापासून स्रु होणार आहे या प्रवासासाठी उपलब्ध करून दिलेल्या बस प्रवासादरम्यान कुठेही थांबणार नसल्यानं नागरिकांनी स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी असंही परब यांनी स्पष्ट केलं आहे या बसचं निर्जत्कीकरणं केलेलं असेल संपूर्ण प्रवासात परस्परांपासून सुरक्षित अंतराचे नियम पाळणं बंधनकारक राहील अशी माहितीही त्यांनी दिली नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही परब यांनी केलं आहे

लालजी पाइयातल्या दीपज्योती चाळ या दोन मजली इमारतीची भिंत आज पहाटे कोसळली रहिवासी तेव्हा झोपले असल्यानं आत अडकून पडले

टाळेबंदीच्या काळात इयता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षक आपल्या घरीच तपासणार असल्याचं मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल जाहीर केलं

ही प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून पन्नास दिवसात पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलं आहे या तीन हजार म्ल्यांकन केंद्रांना उतरपत्रिका तपासणी संबंधित काम करण्याची तसंच कंटेनमेंट झोनमधेही उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्याची परवानगी गृहमंत्रालयानं दिली आहे कोरोना विषाणूच्या प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर पदवी आणि पदव्यूतर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रदद करावी अशी मागणी युवा सेनेनं विदयापीठ अनुदान आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे विद्यापीठ अन्दान आयोगानं प्रथम आणि द्वितीय वर्ष परीक्षेबाबत नियमावली बनवली आहे मात्र अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे युवासेना प्रम्ख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेन्सार ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचं य्वा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं महाविद्यालयं आणि विदयापीठांच्या परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाचं अखिल भारतीय विदयार्थी परिषदेनं स्वागत केलं आहे सरकारनं सद्यस्थिती आणि विद्यार्थ्यांची अपरिहार्यता लक्षात घेतल्याचं यासंदर्भात अभाविपचे महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे दरम्यान विदयापीठांनी याआधीच्या सत्रांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल घोषित केलेले नाहीत ते लवकरात लवकर घोषित करावेत तसंच पहिल्या आणि द्रसऱ्या वर्षातल्या विदयार्थ्यांचे परीक्षा श्ल्क परत करण्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही अभाविपनं केली आहे

मात्र आतापर्यंत केवळ एच ए एल